यामुळे साखर कारखान्यांकडचा रोख पैसा वाढणार आहे इथेनॉल मिश्रीत पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत इथेनॉल च्या पुरवठ्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होईल परिणामी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत चुकते करायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे

त्यायोगे शिक्षण संवर्गात थेट भर्तीद्वारे पाच हजारहून अधिक नियुक्त्या केल्या जाऊ शकतील या निर्णयामुळे उच्च शिक्षण संस्थांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली संरक्षण मंत्रालयातल्या या व्यवहाराशी संबंधित फाईली गहाळ होण्याच्या प्रकरणाच्या चौकशीबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहूल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत केली या खरेदी व्यवहारात प्रधानमंत्री कार्यालयाचा समांतर हस्तक्षेप होता असं संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटलं आहे तसंच फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी देखील अनिल अंबानी यांना हे कंत्राट दिलं जावं असं म्हटल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं असा दावा राहुल गांधींनी केला सरकारकडून मोदींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला चालू आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची दुसऱ्यांदा बैठक होणार आहे लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं त्यापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी ही बैठक होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पालकांनी पाच वर्ष वयापर्यंतच्या आपल्या बालकांना पोलिओचा डोस द्यावा असं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

एस सिवन यांनी म्हटलं आहे

सिवन यांची ही मुलाखत आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर आपण ऐकू शकाल

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत वेणूगोपाल यांनी यासंदर्भात शोध समितीच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी या समितीच्या तीन सदस्यांच्या पद्धकची शिफारस केली असल्याचं सांगितलं या पर्वकिची नावं जाहीर करण्याची परवानगी द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला नांदेड अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस या रेल्वेला आजपासून सहा महिन्यांकरता प्रायोगिक तत्वावर सेलू या स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे

त्यामुळे आज नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशीरा धावत आहे कल्याण आणि ठाकूर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपूल परिसरात आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मनमाड मृंबई पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटल्यामुळे या गाडीचे अधे डबे मागं राहिल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्यानं तातडीनं गाडी थांबवली मात्र यामूळे जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती गुवाहाटी इथं आज झालेल्या दुस या टी टवेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या महिला संघानं भारतीय महिला संघांवर पाच गडी राखून मात केली

तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने जिंकून इंग्लंडनं ही मालिकाही जिंकली आहे तर टी टवेंटी क्रिकेटमधला भारतीय महिला संघाचा हा सलग सहावा पराभव आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या कमाल तापमानात काल लक्षणीयरित्या घट झाली आहे उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं